उत्तर भारतात उद्यापासून थंडीची लाट

मेलबर्न कसोटीत उत्तम गोलंदाजीमुळे भारताला विजयाची संधी किसान रेल्वे किसान रेल म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढविण्यासाठी एक उपाय असून शेतीसंबंधी अर्थकारणात या रेल्वेमुळे मोठा बदल होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे

याबाबत अधिक वृत्तांत ध्वनी किसान रेलमुळे देशातील शीतगृह पुरवठा साखळी देखील बळकट होईल असं सांगून पंतप्रधान म्हणाले की शेतकऱ्यांप्रती सरकारची कटिबद्धता यातून दिसून येते नव्या शक्यता अजमवण्यासाठी आपले शेतकरी किती तत्पर आहेत ते किसान रेलमधून दिसून आलं असं मोदी यांनी सांगितलं किसान रेल आणि कृषी उडान याद्वारे शेतकरी अन्य राज्यात आपलं पिक विकू शकतात शेतमालाच्या मूल्यवर्धनाशी निगडीत साठवणीची पायाभूत सुविधा आणि प्रक्रिया उद्योगांना सरकार प्राधान्य देत आहे

एक भारत एक बाजारपेठ हा निर्धार पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वे समर्पित असल्याचं याप्रसंगी बोलताना रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं

किसान रेलमधून पानकोबी सिमला मिर्ची फूलकोबी शेवगा मिरच्या कांदा तसंच द्राक्ष संत्री डाळिंब केळी आणि सिताफळ यांची वाहतूक केली जाते मार्गावरील सर्व थांब्यांवर शेतमाल चढवता आणि उतरवता येतो

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून अनुपम यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

पुरवठ्यातील संभाव्य टंचाई आणि किमतीमधील वाढीमुळे यावर्षी सरकारनं निर्यातीवर बंदी घातली होती परकीय व्यापार महासंचालक कार्यालयानं एका अधिसूचनेत आज हा निर्णय जाहीर केला मेट्रो पंतप्रधान दिल्ली मेट्रोच्या मॅजेंटा लाईनवरील देशातील पहिल्या विनाचालक मेट्रो रेल्वेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं अशी अत्याधुनिक रेल्वे सेवा असलेल्या जगातील सात देशामध्ये भारताचाही समावेश झाला आहे या वेळी मेट्रोच्या विमानतळ मार्गिकेवर नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सेवेचंही उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झालं विनाचालक मेट्रो रेल्वेमुळं प्रवासातल्या नव्या सुविधेचं युग सुरू होणार असून या तंत्रज्ञानामुळं संभाव्य मानवी चुका टाळता येणार आहेत जनकपुरी पश्चिम ते बोटॅनिकल गार्डन या स्थानकांदरम्यान ही मेट्रो धावणार आहे दिल्ली मेट्रोच्या पिंक लाईनवर पुढील वर्षीच्या मध्यापर्यंत विनाचालक मेट्रो रेल्वे सुरू करण्याचं नियोजन आहे यामुळं रूपे डेबिट कार्ड असणाऱ्यांना या कार्डचा वापर करून या मार्गिकेवर प्रवास करता येणार आहे

दिल्ली मेट्रोच्या विमानतळ मार्गिकेवर सुरू करण्यात आलेली नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड ही सेवा लोकांचा वेळ आणि ऊर्जा वाचवणार आहे वन नेशन वन फास्टॅग वन नेशन वन रेशनकार्ड अशा सेवांमुळ लोकांना सहज सुलभ सेवा उपलब्ध झाल्या आहेत देश जगात आपली नवी ओळख निर्माण करत आहे तसेच देशाची राजधानी असलेल्या दिल्लीला ही नवीन ओळख देण्यसाठी प्रयत्न सुरू आहेत दिल्लीतील जुन्या इमारतींना पर्यावरणपूरक इमारती बनवल्या जात आहेत आधुनिक काळातील आकर्षण निर्माण करण्यात येत आहेत नवीन संसद भवनसह भारत वंदना पार्क निर्माण करण्यात येत आहे यामुळं दिल्लीचा चेहरा बदलणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत आहेत असंही मोदी यांनी या वेळी सांगितलं उपराष्ट्रपती आवाहन एकदाच वापराच्या प्लास्टिकच्या वापराबाबत जनजागृती करण्यासाठी प्रसारमाध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात अभियान राबवण्याची गरज उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आज व्यक्त केली

अशा प्लास्टिकचं विघटन होत नसल्यानं ते पृथ्वीवर दीर्घकाळ कचऱ्याच्या रुपात पडून राहतं त्यामुळे होणाऱ्या दृष्परिणामांबद्दल चिंता व्यक्त करून त्यांनी याबाबत समाजात जागरुकता निर्माण करण्याच्या गरजेवर भर दिला शेतकरी आमंत्रण तीन नव्या कृषी कायद्यांवरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं या कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांना बुधवारी चर्चेसाठी बोलावलं आहे

कृषी कायद्यांव्यतिरिक्त किमान हमी भाव हवेची गुणवत्ता आणि वीजपुरवठा या मुद्यांवरही यावेळी चर्चा केली जाईल

भौगोलिक स्थानांनुसार आंध्र प्रदेश गुजरात पंजाब आणि आसामची यासाठी निवड करण्यात आली आहे याबाबत अधिक वृत्तांत ध्वनी लसीकरणाच्या प्रत्यक्ष प्रक्रियेतील आव्हानं शोधणे आणि आवश्यक ते बदल करून अंतिम प्रक्रिया बिनचूक करण्याचा या चाचणीचा उद्देश आहे दोन दिवस चालणाऱ्या या चाचणीत विविध पातळींवरील व्यवस्थापकांना प्रत्यक्ष कार्यानुभव मिळेल असं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं या चाचणीत प्रत्यक्ष लसीचा आता वापर केलेला नाही परंतु ही सर्व प्रक्रिया को विन पोर्टलचा वापर नियोजन अंमलबजावणी आणि तृणमूल स्तरावरून केंद्रापर्यंत अहवाल देणाऱ्या यंत्रणांमधील समन्वय यांचा अंतर्भाव आहे लसीकरणानंतर कोणत्याही संभाव्य प्रतिकूल प्रसंगांची हाताळणी कशी करायची यावरही प्रामुख्यानं लक्ष केंद्रित केलं जात आहे आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्याची निवड या प्रात्यक्षिकासाठी करण्यात आली आहे जिल्ह्यातील पाच केंद्रांवर हे प्रात्यक्षिक होत आहे प्रत्यक्ष लसीकरणाच्या वेळी को विन या डिजिटल मंचाचा वापर करण्यात येणार आहे तो कसा वापरता येईल याचंही प्रात्यक्षिक या दोन दिवसांमध्ये होत आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी विजयवाडा इथून डॉक्टर जी कोंडला राव यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

सौदी विमानसेवा ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा अवतार आढळल्याच्या पार्श्र्वभूमीवर सौदी अरेबियानं व्यावसायिक प्रवासी विमान उड्डाण सेवेला दिलेली स्थगिती आणखी किमान आठवडाभर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे सौदीच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयातील सूत्रांच्या हवाल्यानं सौदीच्या सरकारी वृत्तसंस्थेनं ही काल ही बातमी प्रसिद्ध केली आहे प्रवासी विमान सेवेला तूर्त स्थगिती देण्यात आली असली तरी अपवादात्मक परिस्थितीत विमान उड्डाणाला परवानगी मिळू शकते तसंच परदेशी लोकांना देशाबाहेर जाण्याची आणि मालवाहतुकीला मुभा असल्याचंही या बातमीत नमूद केलं आहे

भारताच्या पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठीच्या प्रयत्नांना जागतिक पातळीवर मिळालेली ही मान्यताच असल्याचं सांगून त्यांनी यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व संबंधिताचं कौतुक केलं

हे प्रमाणपत्र म्हणजे पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नांना मिळालेली पोचपावती मानली जाते या प्रमाणपत्राला जगभर मान्यता आहे

आसाम विधानसभेत एका प्रशाच्या लेखी उत्तरात राज्याचे वाहतूक मंत्री चंद्र मोहन पटवारी यांनी ही माहिती दिली

बॉर्डर गार्ड बांगलादेश दलानं आक्षेप घेतल्यामुळं उर्वरीत दोन टक्क्यांचं काम राहिलं असल्याचंही त्यांनी सांगितलं

जेटली यांचं व्यक्तिमत्त्व अत्यंत मृदू होते त्यांच्याशी जवळून संबंध आलेल्या लोकांना या बुद्धिमान कायदेपंडिताची वेळोवेळी आठवण होत असेल देशाच्या प्रगतीत जेटली यांचं योगदान अमूल्य होतं त्यासाठी त्यांनी अफाट कष्ट घेतले असंही मोदी यांनी सांगितलं

शहा यांनी जेटली यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली क्रिकेट मेलबर्न क्रिकेट कसोटीत आज तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांच्या अव्वल कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव संकटात असून भारताला विजयाची संधी आहे

बाकी फलंदाज फार काळ टिकू शकले नाहीत

कोरड्या आणि थंड वाऱ्यांमुळे उत्तर भारतातलं किमान तापमान आणखी खाली उतरण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे या थंडीच्या लाटेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडणं टाळावं आणि गरम द्रवपदार्थांचं पुरेशा प्रमाणात सेवन करावं असा सल्ला हवामान विभागातले वरिष्ठ अधिकारी डॉ